कोरोनाविषयक आरोग्याच्या नियमांकडं जाणीवपूर्वक केलं जाणारं दुर्लक्ष आणि प्राथमिक लक्षण दिसू लागल्यानंतरही चाचणी किंवा उपचार करून घेण्यास दिला जाणारा नकार यामुळं प्णे आणि परिसरातील कोरोनाचा प्रादर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याचं निदर्शनास आलं आहे दिल्लीतून पाहणीसाठी पुण्यात आलेल्या वैद्यकीय तज्ञांच्या पथकानं हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे

कोरोनाग्रस्त रुग्णाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अजूनही पुरेसा निकोप नसल्यानं आपण कोरोनाग्रस्त असल्याचं शक्यतो समाजापासून लपवून ठेवण्याची वृत्ती पुण्यात मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे

ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर मात्र पुण्यातील कोरोनाचा पहिला प्रादुर्भाव पुरेसा ओसरला नसतानाच दुसरी लाट येण्याची भीती या पथकानं व्यक्त केली आहे

त्यातही पस्तीस टक्के रुग्ण पन्नाशी गाठलेले होते सुमारे साडेपाच महिन्यांच्या विश्रांतीनंतर पीएमपीएमएलची बस सेवा प्णेकरांसाठी सुरू केली गेली पण ही सेवा सुरू करताना जी नियमावली निश्चित केली गेली होती तिचा मात्र अवघ्या दोन दिवसातच पूर्णपणे फज्जा उडालेला दिसत आहे आरोग्यविषयक कोणत्याही नियमांची अंमलबजावणी न करता जीव मुठीत धरून पुणेकरांचा बसचा प्रवास सुरू आहे

उलट संध्याकाळच्या वेळी तर आहेत त्या बसगाड्या कमी पडत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

तिथले डॉक्टर परिचारिका आणि अन्य सेवकांचा सत्कार करून सुळे यांनी त्यांच्या कामाचं कौतुकही केलं कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना रेमिडिसीवीरसाठी प्रिस्क्रिप्शन देण्याचे धोरण आहे परंतु सध्याच्या परिस्थितीत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनानेच रेमडिसीवीर देण्याचा निर्णय घेतला आहे कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून इंजेक्शन खरेदी करण्यास सांगितले तर कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल कोणत्याही तक्रारीसाठी रुग्णाचे कुटुंबीय महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधू शकणार आहेत अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आय्क्त आणि जम्बो कोव्हिड रुग्णालयाच्या कार्यकारी अध्यक्ष रुबल अग्रवाल यांनी आज दिली हवामान पुणे आणि परिसरात तुरळक ठिकाणी आज मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत